भारतीय रेडियो खगोलशास्त्राचे जनक डॉक्टर गोविंद स्वरुप यांचं निधन अधिवेशन राज्य विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन कालपासून मुंबईत सूरु झालं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व नियम पाळून कामकाजाला सुरुवात झाली

माजी राष्ट्रपती डॉ प्रणव म्खर्जी माजी म्ख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर तसंच अन्य दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहणारा शोकप्रस्ताव विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला सदैव राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या प्रणवदा यांनी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून केलेले काम देशासाठी महत्वाचे आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या दोन्ही सभागृहाच्या वतीनं दिवंगत सदस्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्या संदर्भातील ग्रामपंचायत सुधारणा विधेयक विधानसभेत मांडलं यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेतला न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू असताना विधेयक आणू नये अशी भूमिका विरोधी पक्ष नेत्यांनी मांडली सरकारने न्यायालयासमोर जी भूमिका मांडली आणि न्यायालयाने जो निकाल दिला त्यानुसारच नियुक्त्या व्हायला हव्यात अशी मागणी फडणवीस यांनी केली संख्याबळाच्या आधारे विधेयक रेटणे च्कीचं आहे हा च्कीचा पायंडा आम्ही सहन करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले यावेळी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधेयक मांडण्याला परवानगी दिल्यानं विरोधकांनी निषेध नोंदवत सभात्याग केला विधान परिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला उपसभापतीपदासाठी आज निवडणूक होणार आहे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि अन्य भाजपा सदस्यांनी ही निवडण्क पूढे ढकलण्याची आग्रही मागणी केली कोरोनाच्या संकटात इतर निवडण्का प्रढे ढकलण्यात आल्या आहेत या अधिवेशनाला अनेक सदस्य अनुपस्थित असल्यामुळे या सदस्यांना निवडणुकीसाठीच्या मतदानाच्या अधिकारापासून मुकावं लागेल त्यामुळे निवडणूक घेण्याची घाई करु नये ती पुढे ढकलावी अशी विनंती दरेकर यांनी केली यावर कोरोना संकट लक्षात घेऊन विरोधी पक्षनेत्यांनी समंजस भूमिका घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संपर्क ठेवायला हवा होता असं अजित पवार म्हणाले विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे तर तर भाजपाकडून भाई गिरकर यांचे अर्ज दाखल झाले आहेत

त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

साखर आयुक्तालयातर्फे यंदाच्या गाळप हंगामाबद्दलची आकडेवारी देणारा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे

कोरोनाचा प्राद्भाव रोखण्याकरता तसंच उमेदवार आणि परीक्षा आयोजित करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आयोगानं उपाययोजना केल्या आहेत कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेच्या आयोजनाबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाईल या माहितीवर उमेदवारांनी लक्ष ठेवावं असं आवाहन आयोगानं केलं आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथं नारायणराव वाघमारे महाविद्यालयात मराठी विषयाचं अध्यापन करणाऱ्या कवयित्री आणि ललित लेखिका प्राध्यापक संध्या रंगारी यांच्या दोन कविता केरळच्या महात्मा गांधी विद्यापीठाच्या हिंदी विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्या आहेत प्रसिद्ध अनुवादक डॉ सूर्यनारायण रणसुभे यांनी संध्या रंगारी यांच्या मराठी कवितांचा हिंदी अनुवाद केला आहे यापूर्वीही बडोदा इथल्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी त्यांच्या चांदणच्रा या ललित संग्रहाचा समावेश करण्यात आला आहे मुंबई विद्यापीठ नांदेड विद्यापीठ औरंगाबाद विद्यापीठातही त्यांच्या कविता अभ्यासक्रमात समाविष्ट झालेल्या आहेत

प्रसिद्ध अभिनेते आणि सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सयाजी शिंदे यांच्या हस्ते नुकतंच या ई ब्कचं प्ण्यात प्रकाशन झालं

गोविंद स्वरूप यांचं काल पुण्यात निधन झाले

काही दिवसांपूर्वी बरे वाटत नसल्याने त्यांना रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते मात्र सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली आधूनिक रेडिओ दूर्बीण कल्याण परिसरात उभारण्यात आली होती तसेच उटी येथील रेडिओ दुर्बिणीच्या यशानंतर नारायणगाव जवळील खोडद येथे जगातील सर्वात मोठी रेडिओ दूर्बीण अर्थात जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप जीएमआरटी डॉ स्वरूप यांच्या मार्गदर्शनात उभारण्यात आली आहे

येथे खगोलशास्त्र विषयक कार्य सु्रू केले

त्यांना पद्मश्री शांतिस्वरूप भटनागर एच

फिरोदिया यांसह अनेक आंतरराष्ट्रीय प्रस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते

सोलापूरातील बाळे रेल्वे स्टेशनवर यासाठी विशेष सोय तयार करण्यात आली आहे यावरून मालट्रक थेट रेल्वेच्या खूल्या वॅगनवर चढवला जाणार आहे

त्यामुळे येरळा आणि नंदिनी या नद्यांना पूर आला आहे कडेगांव तालुक्यातील तीन पूल पाण्याखाली गेले असून एक लहान पूल वाहन गेला नाशिक जिल्ह्यातही रविवारी पावसानं जोरदार हजेरी लावली

बीड जिल्ह्यातही काल रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला

नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे हवामान उद्या सकाळपर्यंत कोकणात बहृतांश सर्व ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

त्म्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार